त पश्चिम बंगालमधील हिंसाचारच्या निषेदार्थनागपूरसह राज्यात विविधठिकाणी भाजपची निदर्शने

मराठा आरक्षण राज्यात सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशात मराठा समाजाला दिलेलं आऱक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय घटनापीठानं आज हा निर्णय़ दिला

या आरक्षणाबाबत गायकवाड आयोगानं किंवा उच्च न्यायालयानंही कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नमूद केलेली नाही

महाराष्ट्र कोरोना विरुद्धची शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाचा राज्य सरकारचा निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला हे राज्यातल्या शेतकरी कष्टकरी आणि लढवय्या समाजाचं द्र्देवच म्हणायला हवं असं म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रानं मराठा समाजाचा स्वाभिमान जपण्यासाठीच आरक्षण देण्याचा निर्णय घेतला मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातल्या मोठ्या पीडीत वर्गाचा आक्रोश असल्याम्ळेच सरकारनं हा निर्णय घेतला होता आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगितलं गेलं हे एक प्रकारे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला मार्गदर्शनच झालं आता मराठा आरक्षणाबाबत तातडीचा निर्णय पंतप्रधानआणि राष्ट्रपतींनीच घ्यावा असं म्ख्यमंत्र्यांनी आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचे स्वागत करता येणार नाही पण यानिमित्तानं कृणी राज्यातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करु नये जनतेनंही उगाच डोकी भडकवून घेवू नये मराठा आरक्षणाबाबत कायदयाची लढाई विजय मिळेपर्यंत सुरुच राहील असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्चन्यायालयातयोग्य प्रकारे माहिती मांडली नाही या संपूर्ण प्रक्रियेत राज्य सरकारचा समन्वय नव्हतात्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करण्याचा निराशाजनक निर्णय आज पाहायला मिळत आहे अशी प्रतिक्रिया विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरात बातमीदारांशी बोलतांना व्यक्त केली या निर्णयनांतर राज्य शासनानं सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील तज्ज्ञ विधीज्ञाची एक समिती तयार करून मराठा आरक्षणासंदर्भातील या निर्णयाची न्यायिक रणनिती ठरवून सर्वपक्षीय बैठकीसमोर मांडावी मराठा समाजाच्या कल्याणासाठी असलेल्या योजना विकास महामंडळ यांना निधी देऊन त्यांच्या योजना जोमानं सुरु ठेवाव्यात अशी सूचना त्यांनी यावेळी केली

फडणवीस सरकारने ज्या आस्थेने राजकारणापलीकडे जाऊन आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले ती गंभीरता या सरकारने कृठेच दाखवली नाही क्ठे कमी राहिली यावर आता श्वेतपत्रिका काढली पाहिजे अस माजी मंत्री सुधीर म्नगंटीवार यांनी म्हंटलं आहे पश्चिम बंगाल हल्ले पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा कार्यकर्त्यांवर राज्य सरकारच्या पाठिंब्याने मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत या घटनांम्ळे लोकशाहीवरच संकट आले आहे मात्र या हिंसाचाराबाबत विचारवंतपत्रकार मुग गिळून गप्प आहेत अशी टीका माजी म्ख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ नागपूर येथे झालेल्या निदर्शनात सहभागी होताना फडणवीस बोलत होते प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनक्ळेशहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटकेआमदार विकास कंभारेयावेळी उपस्थित होते फडणवीस म्हणाले की या प्रसंगात देशभरातील भाजपा कार्यकर्ते पश्चिम बंगालमधील कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहेत राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे हिंसाचाराचे लक्ष्य ठरलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत न्यायालये या हिंसाचाराची नक्कीच दखल घेतील असा मला विश्वास आहे भंडारा इथं कोरोना नियमांचे पालन करीत भाजपा खासदार सूनील मेंढे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी न करता निषेध नोंदविला पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसकडून भाजप कार्यकर्त्यावर हल्ले होत असल्याचा आरोप करीत नाशिकमध्ये भाजपाच्या वतीने ठीकठिकाणी निदर्शने करण्यात आली

तत्पूर्वी तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी आज पश्चिम बंगालच्या म्ख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आज सकाळी कोलकत्ता इथं राज्यपाल जगदीप धनखर यांनी राजभवनात झालेल्या साध्या समारंभात त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली त्याबद्दल पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे

कोरोनाम्ळे उद्भवलेल्या आर्थिक अरिष्ट आणि उपाययोजना या संदर्भात त्यांनी ऑनलाईन माध्यामातून आज संवाद साधला

स्रक्षा परिक्षणाची कार्यवाही तात्काळ स्रु होतआहे दरम्यान द्सऱ्या लाटेत राज्यात कोविडचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आय्षच्या पर्यायी उपचारपद्वती राबविण्याबाबत चाचपणी करण्यात यावी असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम्ख यांनी दिले आरटीपीसीआर कोरोना चाचणीसाठी मागणी वाढल्यानं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सुधारित सूचना जारी केल्या आहेत रॅपिड अँटीजेन किंवा आरटीपीसीआर यापैकी कोणत्याही चाचणीदवारे पॉझिटीव आलेल्या रुग्णाचीआरटीपीसीआर चाचणी प्न्हा करु नये रुग्णालयातून सुटी देताना बरे झालेल्या व्यक्तिंच्याचाचणीचीआवश्यकता नाही तसंच स्दृढ व्यक्ती राज्यांतर्गत प्रवास करत असतील तर त्यांचीहीकोरोना चाचणी करु नये मात्र अनावश्यक प्रवास आणि लक्षणे असलेल्या व्यक्तिंनीराज्यांतर्गत प्रवास पूर्णपणे टाळावा अस यात सांगन्यात आल आहे हज हाऊस महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारित असलेल्या नागपूर इथल्या हज हाऊसच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर स्रु करण्यात येत असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली यासाठी नागपूर हज हाऊसचा ताबा तेथील जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यासंदर्भात सूचना निर्गमित करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले

या उपक्रमाम्ळे नागपूर विभागनेआपल्या मालवाहत्कीत एक नवीन वस्त् जोडली आहे रुग्णालय पाहणी भंडाराजिल्ह्यातील लाखांदूर येथील कोविड केअर सेंटरला आज जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी भेट दिली आणि पाहणी केली भोजनाचा दर्जा उत्तम असावा असे त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे रुग्णांसाठी योगा वर्ग आणि सम्पदेशनाचीही व्यवस्था करावी अशा सूचना त्यांनी केल्या प्रवेशिका महात्मा गांधी तंटाम्क्त गाव मोहीमेंतर्गत या योजनेची प्रसिद्धी करणाऱ्या बातमीदारांसाठी प्रस्कार देण्याची योजना आहे

रेमडेसीवीर कोरोना महामारीच्या काळात रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करीत आहेत

मुकुंद खैरे निधन समाजक्रांती संस्थेचे संस्थापकआणि आंबेडकरी चळवळीचे नेते एडवोकेट मुकंद खैरे यांचे आज सकाळी कोरोनाने नागपूर इथं निधन झाले न्कतेच त्यांच्या पत्नीचे दहा दिवस आधी तर मुलीचे दोन दिवस आधी कोरोनाने निधन झाले

म्ंक्द खैरे यांनी बौद्ध स्वतंत्र विवाह कायद्यासाठी संवैधानिक गाढा अभ्यास आणि संशोधन केले होते अपघात भरधाव कारची झाडाला धडक लागून घडलेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना ब्लढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील आंबे टाकळी फाट्याजवळ मध्य रात्रीच्या स्मारास घडली जाणीव जागृती कोरोनाचा प्रादुर्भाव हा यवतमाळ शहरी तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात होत आहे प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवितांना नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दुर करून त्यांचे प्रबोधन करणे तसेच कोविड साखळी तोडण्यासाठी शहरी भागात प्रभागस्तरीय तर ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समिती आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भ्मरे यांनी आवाहन केले आहे